टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग रमज्ञानसाठी मतदानाच्या वेळेत बदल करायला निवडणूक आयोगाचा नकार

ओदिशातल्या फणी चक्रीवादळग्रस्त भागांची प्रधानमंत्री आज करणार हवाई पाहणी

आणि आयपीएल क्रिकेट मधे काल मुंबई डियन्सनं केला कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात झाली हे मतदान सकाळी सात वाजल्यापासून सांयकाळी सहा वाजेपर्यंत चालेल

जम्मू आणि काश्मिरमधल्या अनंतनाग मतदारसंघासाठी पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात तसंच लदाख धिं आज मतदान होत आहे या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती जिणी राज्यवर्धन राठोड अर्जून राम मेघवाल जयंत सिन्हा भाजपा नेते राजीव प्रताप रुडी आणि अर्जून मुंडा त्याचबरोबर काँग्रेस नेते राहूल गांधी सोनिया गांधी आणि जतीन प्रसाद या महत्त्वाच्या उमेदवारांच भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे ज्येष्ठ भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी लखनौ क्वें मतदानाला हक्क बजावला राज्यवर्धन राठोड यांनी जयपूरमधे मतदान केलं मायावती यांनी लखनौमधे मतदानाचा हक्क बजावला

लखनौ रायबरेली अमेठी फज्जाबाद यांचा त्यात समावेश असून मतदान निर्भय वातावरणात व्हावं याकरता कडक सुरक्षा व्यवस्था तत्तित आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्याही तस्तित करण्यात आल्या आहेत

केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी लोक जनशकी पार्टीचे नेते पशुपती कुमार पारस भाजपा नेते अजय निषाद आणि अपक्ष उमेदवार शकील अहमद हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत जम्मू कश्मीरमधे लदाख लोकसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान सुरु झालं भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या मतदारसंघांमधे लडाखचा समावेश होतो

झारखंडमधेही मतदानाला सुरुवात झाली आहे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे लोकशाही समृद्ध करण्यासाठी आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येकाचं मत बहुमूल्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकसभेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेते देशात ठिकठिकाणी प्रचार्सभा आणि रोड शो घेत आहेत ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्विम बंगालमधल्या तमलूक आणि झाखाम क्षि प्रचारसभा घेणार आहेत नरेंद्र मोदी यांची आज दुपारी झारखंडमधल्या छायबासा क्विंही प्रचारसभा होणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बिहारमधे पूर्व चंपारण कें प्रचारसभा होईल काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची हरियाणामधे भिवनी कें प्रचारसभा होईल बसपा प्रमुख मायावती आज उत्तरप्रदेशमधे बस्ती आणि बलरामपूर श्विं प्रचारसभेला संबोधित करणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशाची अर्थव्यवस्था वा यावर सोडली असल्याची टीका माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी केली आहे

काँग्रेसनं ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळली असती असं ते म्हणाले

सिंग यांना दोष दिला होता त्यांचं मनमोहन सिंग यांनी खंडन केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ शकील अहमद यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना काल काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं याविषयीचा आदेश काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मोतीलाल व्होरा यांनी काढला आहे लोकसभेच्या बिहारमधल्या मधुबनी मतदारसंघातून काँप्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवारासमोर शकील अहमद हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली लोकसभेच्या उरलेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाची वेळ रमजानच्या सणामुळे सकाळी लवकर सुरु करण्यासंबंधीची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली आहे डिलाममधील रमजानचा महिना उद्यापासून सुरु होत आहे

आता शेवटच्या तीन टप्प्यांसाठी वेळ बदलणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे या प्रकरणासाठी निवडणूक आयोगानं अधिका यांची समिती स्थापन केली आहे फणी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओदिशातल्या जिल्ह्यांमधल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तिथं भेट देणार आहेत प्रधानमंत्री भुवनेबर क्वे जाऊन नुकसानग्रस्त पुरी खुई कटक जगतसिंगपूर जयपूर केंद्रपाडा भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांची हवाई पाहणी करतील त्यानंतर प्रधानमंत्री राज्य सरकारच्या अधिका यांकडून मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतील मोदी यांनी आधीच ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला असून याबाबतीत शक्यती सर्व मदत केंद्रसरकारकडून करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे फणी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमधल्या ऊर्जा आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्याचे काम प्राधान्यानं केलं जाईल काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बरुक्रीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय सचीव पी

फणी वादळाचा तडाखा बसलेल्या पश्विम बंगाल आणि आंध्रप्रदेश धिल्याही मदतकार्याचा आढावा या बस्कीत घेतला गेला ओदिशा िक मदत आणि पूनर्वसन कार्य जोरात सुरु असून पुरी आणि आजूबाजुच्या परिसरात भारतीय नौदलाच्या हॅलीकॉप्टर्स मधून अन्नाची पाकीटं पुरवली जात आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली

विमान तातडीनं पुन्हा मास्को विमानतळावर उतरवण्यात आलं

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईतल्या वानखेडे मध्यमावर झालेल्या सामन्यात मुंबई डियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला

मुंबई डियन्सच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून सनरा क्रिस हस्त्राबाद हा संघ उत्तम रन रेट च्या जोरावर प्ले ऑफ मधे खेळायला पात्र ठरला आहे क्लॉलिफायर एक मधे उद्या मुंबई डियन्स आणि चचिई सुपर किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडतील